विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

आय टी दिल्ली यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्त आणि आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी

रामन यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी विद्यार्थ्यांना श्भेच्छा दिल्या

देशातील सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करण्याचं सामर्थ्य नवोन्मेषांमध्ये असुन गावागावातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत हे तंत्रज्ञान पोचलं पाहिजे तरच त्यांचं जीवन अधिक स्खकर होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले

नवाब मलिक यांनी दिली

मलिक यांनी दिली पक्षी सप्ताह वेबिनार महाराष्ट्र शासन नागपूर वन विभाग आणि बर्डस ऑफ विदर्भ यांच्या संय्क्त विद्यमाने आज पक्षी सप्ताहाच्या निमिताने एका वेबिनारचे आयोजन करण्यात आलं होतं या वेबिनार मध्ये सावन बेहेकर कृष्णा खान डॉ अर्चना मेश्राम डॉ मयूर काटे डॉ राजू कसंबे या मान्यवरांनी मार्गदर्शन केलं गोंदिया जिल्हयात सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सावन बहेकर यांनी या कामात येणाऱ्या अडचणी स्थानिक लोंकाच्या सहभागाची आवश्यकता या बाबींचा मागोवा घेतला कृष्णा खान यांनी विदर्भात विविध कारणांसाठी स्थलांतर करणाऱ्या पाणपक्ष्यांची माहिती संगीतली तसेच मध्य आशियातील पक्ष्याच्या स्थलांतरणासाठी विदर्भाचे असलेले महत्व विशद केलं नागप्रातील अंबाझरी येथे आढळणाऱ्या विविध पक्ष्यांची माहिती त्यांनी दिली तरुणाईला पक्षी संवर्धनाच्या कामात सहभागी करून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली

मय्र काटे यांनी नायलॉनच्या मांज्याम्ळे पक्ष्याना होणारे त्रास आणि त्यावर ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटर मध्ये कोणते उपचार केले जातात याची सविस्तर माहिती दिली

विशेष पंधरवडा मोहीम शासकीय किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ म्लांना विविध शैक्षणिक आर्थिक सामाजिक या सवलतींच्या लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र गतिमान पद्धतीने देण्याचे महिला व बालविकास विभागाने निश्चित केले आहे त्यान्सार अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात येत्या दि

त्यामुळे त्यांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक सवलती अन्दान व विशेष लाभ मिळत नाहीत तसेच त्यांच्या भावी आय्ष्यात अनेक अडचणी निर्माण होतात

रूग्णांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी कोविड कॉल सेंटर उपयुक्त ठरले आहे

नागपूर विभाग मतदारसंघात विविध स्वरुपात निवडणूकीचे कामकाज स्रु आहे त्यादृष्टीने प्रसार माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीद्वारे सर्व उमेदवारांच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणन व सनियंत्रण करण्यात येणार आहे समितीने जिल्हा व संपूर्ण नागपूर पदवीधर मतदार संघ या कार्यक्षेत्रासाठी प्राधिकृत करण्यात आली आहे त्याम्ळे जिल्हास्तरावर देखील ही समिती कार्यरत असेल मोबाईल एपदवारे नोंदणी कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगम्क्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट मँगोनेट अनारनेट सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केल्या आहेत या अंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल एपदवारे नोंदणीची स्विधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती वाशिम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मूंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विदयार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे

बाळासाहेब थोरात काही वर्षापूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी सिनेमांचे यश आहे त्याम्ळे येणाऱ्या काळात मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहे प्नर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल असे महस्ल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले

त्यावेळी ते बोलत होते ते प्ढे म्हणाले की आज मराठी सिनेमा गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पदधतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे

विदर्भातील सर्व जनतेचे कोरोंना काळातील वीज बिल माफ करा अतिवृष्टी आणि पावसाने सोयाबीन पिकांचे झालेले नुकसणाची भरपाई दयावी या मागण्या या वेळी करण्यात आल्या विदर्भात उदयोग कपात करून प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढवल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आगामी विधान परिषद पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडण्कीत विदर्भ राज्य आंदोलन समिति आपला उमेदवार उभा करणार नाही आणि अन्य कोणालाही समर्थन देणार नसल्याच या वेळी स्पष्ट करण्यात आले

नागपूर स्धार प्रन्यास व नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये टप्प्यान्सार सवलत मिळण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली